राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर झालेल्या चर्चेला आज पंतप्रधानांनी उत्तर दिलं

केंद्र सरकारनं लागू केलेल्या अनेक योजना आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणांचा उल्लेख करत सरकार गरीब आणि शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं

शेतकऱ्यांचा कृषी माल मोठ्या बाजारपेठेत पोहोचावा यासाठी सरकारनं किसान रेल्वे आणि किसान उडान योजना सुरू केली नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या विरोधकांच्या मागणीबाबत बोलताना ते म्हणाले की या संदर्भात झालेल्या चर्चे दरम्यान कोणत्याही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामागच्या कारणांचा उल्लेख केला नाही असं मोदी म्हणाले सध्याचं एनडीए सरकारच नाही तर त्याही आधीच्या सरकारांनी वेळोवेळी कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत असं सांगताना पंतप्रधान म्हणाले की माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही कृषी क्षेत्रात सुधारणांची अवश्यकता असल्याचं सांगितलं होतं आता कृषी सुधारणांच्या बाबतीत विरोधी पक्षांनी केवळ राजनीतिक फायद्यासाठी आपली भूमिका बदलली आहे असं पंतप्रधान म्हणाले अनेक राज्यांमध्ये यापूर्वीच या प्रकारच्या सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत सहकारी दूध संस्था यशस्वी होण्यामागे उत्पादन विक्रीचं स्वातंत्र्य हेच कारण असून नावू कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना कृषिमाल विक्रीचं हेच स्वातंत्र्य मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं या संदर्भात कुठल्याही मुद्द्यावर चर्चेसाठी केंद्र सरकार तयार असल्याचं मोदी यांनी सांगितलं आपल्या या भाषणातून त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार प्रहार केला देशात जेव्हा अशा क्रांतिकारक सुधारणा केल्या जातात तेव्हा मतभेद होणं स्वाभाविक आहे मात्र केवळ अडथळे उत्पन्न केल्यानं देशाचा विकास होत नाही असं पंतप्रधान म्हणाले

गेल्या दोन वर्षात जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला असल्याचं केंद्रीय गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी या वेळी झालेल्या चर्चेत सांगितलं

ग्रामीण भागाच्या विकासासाठी मनरेगा अंतर्गत एक हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत पुढच्या वर्षी पर्यंत जम्मू आणि काश्मीर उर्वरित देशाशी रेल्वेनं जोडलं जाईल तसंच पुढच्या वर्ष भारत चिनाब नदीवर जगातला सर्वात उंचीवरचा पूल बांधून तयार होईल असं रेड्डी यांनी सांगितलं जम्मू आणि काश्मीर ला राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं होतं मात्र आता हे विधेयक आणून सरकार जम्मू काश्मीरला कायमस्वरूपी केंद्र शासित प्रदेशच ठेवू इच्छितो असा आरोप विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी यावेळी केला राजनाथ राज्यसभा संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन निर्मितीवर केंद्र सरकारचा भर असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत एका प्रशाला उत्तर देताना सांगितलं

ही सामग्री यापुढे परदेशातून आयात केली जाणार नाही असं ते म्हणाले

लोकसभा लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर चर्चा सुरू झाली भाजपा खासदार लोकेट चटर्जी यांनी या चर्वेला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं कोरोना संकटाला यशस्वीपणे तोंड दिल्याचं सांगितलं कोरोना काळात अर्थचक्राला गती देण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली तत्पूर्वी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर स्वतंत्रपणे चर्चेच्या मागणीवरून विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला

त्यामुळे कोरोना बळींची कारणे शोधण्यासाठी केंद्राचं तीन सदस्यांचं पथक आज नागपूरात दाखल झालं या केंद्रीय पथकाने सकाळी नागपूर विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका यांशी चर्चा केली त्यानंतर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयात नागपूर जिल्हयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांची बैठक घेऊन कोरोना संदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली तसंच आरोग्य विभागाला येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या

शहरातल्या रहिवासी आणि व्यावसायिक भागांमध्येसुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे लोकांना आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाचा मोटार विरहीत पर्याय उपलब्ध करून देणं महत्त्वाचं असल्याचं या स्मार्ट बाईक्स पुरवणाऱ्या कंपनीचे चेअरमन डी

मनोहर यांनी सांगितलं

या गाड्या चेन्नईतल्या रहिवाश्यांना महिन्याभरासाठी ठराविक रक्कम भरून भाड्यानंही घेता येणार आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी चेन्नई हुन जॉय यांच्यासह प्रशांत जाधव पुणे उत्तराखंड बचावकार्य उत्तराखंडमध्ये हिमनदीच्या प्रकोपामुळे आलेल्या महापुराचा फटका अनेकांना बसला आहे

या भागात मदत आणि बचावकार्य वेगानं सुरू आहे

केंद्रिय शिक्षणमंत्री डॉ रमेश पोखरियाल निशांक आणि उर्जामंत्री आर के सिंग यांनी नुकतीच या आपत्तीग्रस्त भागाला भेट दिली संपर्क तुटलेल्या भागातल्या लोकांना हॅलिकॉप्टरने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना आपत्तीग्रस्त भागाचे वेळोवेळी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून राखीव दलातल्या जवानांनाही मदतकार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे यासंदर्भात उत्तराखंडच्या खासदारांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली यावेळी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे

नड्डा हेही उपस्थित होते पंतप्रधानांनी आवश्यक ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं असून हिमकड्यांचा अभ्यास करुन राज्यात रडार यंत्रणा बसवण्याचे आदेशही दिले आहेत झाकीर हसेन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली राष्ट्रपती भवनात झाकीर हुसेन यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आलं या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच अन्य अधिकारी उपस्थित होते

ड्रोन कॅमेऱ्याच्या व्यावसायिक वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ही परवानगी देण्यात आली असल्याचं मंत्रालयाचे संयुक्त सचिव अंबर दुबे यांनी सांगितलं

मार्च महिन्यात याला मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले